त्या पार्श्वभूमीवर शेत जमिनीची सुपीकता टिकवून ठेवत कमी पाण्यावर चांगल्या प्रतीच्या आणि अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांसाठी सुक्ष्म सिंचन अनिवार्य आहे

औरंगाबाद इथं आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेत ते बोलत होते

केन्द्र सरकार जलसंरक्षणाच्या क्षेत्रात अनेक नवीन प्रयत्न करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं राज्यात रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून प्रयत्न करतील असं ते म्हणाले सूक्ष्म सिंचन प्रणाली कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी खूप उपयुक असल्याचं सांगून गडकरी म्हणाले पाण्याची उपलब्धता लक्षात धेऊन पिकांच्या पद्धतीत बदल करण्याची आता आवश्यकता आहे

विद्यासागर राव यांनी सांगितलं ग्लोबल एव्हिएशन समिट या दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या सांगता समारोहात ते बोलत होते

अकादमी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र क्रीडा अकादमी स्थापन करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर इथं केली

सतत तणावाखाली काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना अशा अकादमीमुळे खेळांसाठी उत्तेजन मिळेल असंही ते म्हणाले

कर्जमाफी दिलासा आदिवासी बांधवांच्या खावटी कर्जमाफीने राज्यातील लाखो आदिवासी बांधवांना दिलासा मिळाला असून हा शासनाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचं आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी सांगितलं

पणे विमानतळ पूणे जिल्ह्यातील पुरंदर इथं होणाऱ्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीच्या जागेचं प्रत्यक्ष भूसंपादन पुढील महिन्यात सुरु होण्याची शक्यता असल्याचं जिल्हा प्रशासनाकडुन काल सांगण्यात आलं

इलेक्ट्रिक वाहनांसाठी इलेक्ट्रिक चार्जरची आवश्यकता आहे पुणे मुंबई द्रतगति मार्गावर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सूरु करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाचे सचिव डॉ ए आर सिहाग यांनी काल पुण्यात दिली

यामध्ये दोन प्रॉडक्टस आहेत

आणि कुठलीही भारतीय कंपनी ते रिसेट करून भारतामध्ये ही ते बनवू शकते

मात्र आपण आपल्या उपोषणावर ठाम असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले

भारोत्तोलनाकडे अधिनी अगदी लहानपणापासूनच आकर्षित झाली होती

आपल्याला मिळालेल्याट सुवर्ण पदकाचं श्रेय ती अर्थातच आपल्याल पाठीराख्यांना देते

विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात घट झाली